ग्जरातमध्ये गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते जे आव्हानांचा स्वीकार करतात ज्यांना जबाबदारीची जाणीव असते असे लोकच जीवनात यशस्वी होतात असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं ऊर्जेच्या क्षेत्रात नैसर्गिक वायूचं प्रमाण चार पटींनी वाढवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाची गरजही व्यक्त केली

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईत हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्ख्य सचिव संजय क्मार यांच्यासह अनेक मान्यवरांनी हतात्म्यांच्या स्मूतीला आदरांजली वाहिली संयुक्त महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रेरणादायी इतिहासातून सीमाभागातल्या मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ मिळेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्मा वीरांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं पवार यावेळी म्हणाले

राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं यावेळी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात संग्राम पाटील हुतात्मा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या मुलांना आयटीआयतर्फे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला या मूलांना घेऊन कंपनीच्या दोन बस गुजरातमध्ये हसनपूर इथल्या कारखान्याकडे खाना झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या दिवशी ताप किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेल्या मतदारांना टोकन घेऊन दुपारी चार ते पाच या वेळेत मतदान करता येईल त्यांच्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांकडून वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी तथा नोडल आरोग्य अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली आहे मतदान केंद्रावर मास्क सॅनिटाइजर थर्मलगन आदी कोविड प्रतिबंधात्मक साहित्य जिल्हाधिकारी कार्यालय पुरवणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या अंमली पदार्थ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे भारती सिंहच्या घरासह अंधेही लोखंडवाला आणि वर्सोवा इथं तीन वेगवेगळ्या ठिकाणी देखील एनसीबीने आज धाडी टाकल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे